केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीनं या निर्णयाला आज मंजुरी दिली नवी दिल्लीत आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी आज बातमीदारांना ही माहिती दिली

सार्वजनिक खाजगी भागीदारीच्या माध्यमातून अहमदाबाद लखनौ आणि मंगळुरू विमानतळ भाडेपट्यावर देण्याच्या प्रस्तावालाही केंद्रीय मंत्रीमंडळानं आज मंजूरी दिली भारत मालदीव तसंच भारत मोरोक्को करारां नाही केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली वैयाक्तिक माहितीच्या सुरक्षिततेची हमी देणारं विधेयक मांडण्याचा सरकारचा विचार आहे माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली यासंदर्भात शिफारशी करण्यासाठी सेवानिवृत्ती न्यायमुर्ती बी

श्रीकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे असं त्यांनी सांगितलं

या योजनेअंतर्गत प्लॅ कॉर्मच्या पृष्ठभागात सुधारणा प्रसाधनगृहांच्या सुधारित सुविधा पादचारी पुलांची निर्मिती लिफ आणि सरकते जिने यासारख्या सुविधा देण्यात येणार आहेत

लोकसभेत या आधीच हे विधेयक मंजूर झालं होतं

काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा आपण या आधीच दिला असल्यामुळे पक्षाच्या कार्यकारी समितीनं लवकरात लवकर बैठक घेऊन नव्या अध्यक्षांची नियुक्ती करावी असं काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी म्हानिं आहे ते आज नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलत होते

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं दिल्लीतल्या शिवाजी सर्वडियम आणि तालक रिश स्विडीयमचं आधुनिकीकरण करण्यासाठी बनाव कंत्रा दिल्याप्रकरणी राजा अर्देरी कन्सल स् या कंपनीची ही मालमत्ता जप्त करण्यात आली आहे केंद्रीय अन्वेषण संस्थेनं दाखल केलेल्या एफआयआर च्या आधारे ही कारवाई केल्याचं संचालनालयाच्या पत्रकात म्हातिं आहे

गृहराज्यमंत्री जी किशन रेड्डी यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली

हे आरक्षण मध्य प्रदेशातल्या सर्व शैक्षणिक संस्थांमधे यावर्षी सुरु होणा या शैक्षणिक सत्रापासून लागू होणार आहे मात्र अल्पसंख्यकांच्या शैक्षणिक संस्थिमधे हा नियम लागू होणार नाही रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण तालुक्यातलं तिवरे धरण फुजि आलेल्या पुरात मृत्यूमुखी पडल्याची संख्या आता अकरा झाली आहे कोकणात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तडे जाऊन काल रात्री धरण फु किं

शोधकार्यादरम्यान एक जण जिवंत सापडला आहे आणखी काही जण बेपत्ता असल्याची भिती संबधित आधिका यांनी व्यक्त केली आहे जिल्हा प्रशासन पोलीस इतर स्वयंसेवी संस्था आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकं संयुक्तपणे घ जास्थळी मदत कार्य करत आहेत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज कामथे इथल्या उपजिल्हा रुग्णालयाला भे दिऊन मृतांच्या नातेवाईकांशी संवाद साधला तिवरे धरणाच्या दुरुस्ती प्रकरणी पा बिधारे विभागाच्या अधिका यांनी अक्षम्य हलगर्जीपणा केला आहे त्यांची चौकशी करुन कारवाई केली जाईल असं आश्वासन महाजन यांनी दिलं धरण फुन्जि मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येकाच्या कु बिंना मुख्यमंत्र्यांनी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे असं महाजन यांनी सांगितल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे मुंबईत आज सकाळपासून पावसानं उघडीप दिली असली तरी मध्य रेल्वेची उपनगरी सेवा विस्कळीतच राहिली रविवारच्या वेळापत्रकानुसार गाड्या चालवण्याचा निर्णय आज मध्य रेल्वेनं घेतला मुंबई विमानतळावरची विमानवाहतूक बंद करण्यात आलेली नाही असं केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी स्पष्ट केलं आहे ते आज वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधीशी बोलत होते

त्यावर आधारित विशेष कार्यक्रम आकाशवाणीच्या वृत्त विभागातर्फे शुक्रवारी दिवसभर प्रसारित होणार आहेत

सकाळ नऊ ते दुपार बारा आणि दुपार अडीच ते संध्याकाळ पाच दरम्यान हे समालोचन प्रसारीत होईल राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणानं ठोठावलेला शंभर कोर्टी रुपयांचा दंड जमा करावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं मेघालय सरकारला दिले आहेत अवैध कोळसा उत्खननावर नियंत्रण मिळवण्यात आलेल्या अपयशाबद्दल सर्वोच्च न्यायालयानं हा दंड ठोठावला होता अवैधरित्या उत्खनन केलेला कोळसा लिलावासाठी कोल इंडिया लिमिडि या कंपनीकडे सुपूर्द करून त्या लिलावातून आलेला निधीही राज्य सरकारच्या तिजोरीत जमा करावा असे निर्देशही सर्वोच्च न्यायालयानं आज दिले

त्यांच्याबरोबर जिल्हा उपायुक्त पोलीस दल तसंच भारतीय सैन्यदलाच्या आसाम रायफल्स ची तुकडी देण्यात आली होती असं मिझोरामच्या लॉगतालाई जिल्ह्याचे जिल्हाधिकारी शशांक आला यांनी सांगितलं

पे पाल हा प्लॅं कॉर्म संबंधित कायद्याचं पालन करत नसल्याचा आरोप अर्थतज्ञ अभिजित मिश्रा यांनी या याचिकेद्वारे केला आहे